यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण झालं नुकताच ज्यांना पद्मश्री पूरस्कार जाहीर झाला आहे ते ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे पोपटराव पवार आणि बीजांच्या स्थानिक प्रजातींचं जतन करणाऱ्या बीजमाता राहिबाई पोपरे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठाचे माजी कुलग्रू डॉ नरेंद्र जाधव भटक्या विमुक्तांच्या विकासासाठी कार्यरत असलेले गिरीश प्रभूणे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एड

जैन आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य उभारणारे डॉ विनोद शहा या सहा जणांना जीवनसाधना गौरव प्रस्कार प्रदान करण्यात आला याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपट्र केदार जाधव प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि युवा नाटककार धर्मकिर्ती स्मंत यांना युवा गौरव प्रस्कार प्रदान करण्यात आला केदार जाधव सध्या न्यूझिलंडच्या दौऱ्यावर असल्याने त्याच्या वतीनं कुटुबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला शिक्षक शिक्षकेतर प्रस्कार आदर्श महाविद्यालयं आदर्श संस्था हे प्रस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले उड्डाणपूल सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठ रस्त्यावरचे दोन्ही उड्डाणपूल हे पीएमआरडीएकडून करण्यात येणाऱ्या मेट्रोसाठी पाडावे लागणार आहेत पूल पाडण्यापासून ते नवीन पूल उभारणीचा खर्च मेट्रोची निविदा मिळालेल्या कंपनीलाच करावा लागेल महापालिका फक्त काम करण्यासाठी ना हरकत परवानगी देईल असं महापालिका आयूक्त शेखर गायकवाड यांनी आज सांगितलं उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी पूणे शहरातली वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर विद्यापीठ रस्त्यावरचे दोन्ही पुल पाडण्याची आवश्यकता आहे असं नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितलं होतं याबाबत आयुक्तांनी महापालिकेची भूमिका आज स्पष्ट केली

त्यानंतर गडावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी लष्कराच्या सर्जिकल स्ट्राईकचे रणनीतीकार निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर उपस्थित राहणार आहेत

पुण्यतिथीच्या निमित्ताने सध्या गाजत असलेल्या तान्हाजी चित्रपटातले अभिनेते अजय देवगण हेही सिंहगडावर अभिवादनासाठी येणार आहेत

यावेळी भारतीय नौदलच्या जवानांचं संचलनही होणार आहे

या संस्थेमध्ये सुमारे दोन लाख नौदल अधिकारी आणि जवानांनी प्रशिक्षण घेतलं आहे

वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ भारती दासवानी आणि ससूनच्या मुख्य अधिसेविका डॉ राजश्री कोरके यांना प्रदान करण्यात आला कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते दिपाली धुमाळ महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली ध्रमाळ यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला

शहराचे पाणी कचरा आणि आरोग्य हे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच शिवसृष्टी उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे धुमाळ यांनी यावेळी स्पष्ट केलं लोकअदालत विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालयाच्या वतीनं पूणे महापालिका न्यायालयात आयोजित केलेल्या लोक अदालतीला आज नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला

नमस्कार